इंदूर कसोटीत भारताचा बांग्लादेशवर मोठा विजय आता सविस्तर बातम्या राज्यपाल मदत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून नुकसानग्रस्त शेतक यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे

हा मदतनिधी शेतकऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत या मदतीसह न्कसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना महसुलात सूट आणि त्यांच्या मुलांचं परीक्षा शुल्कही माफ करण्यात आलं आहे पत्रकारिता पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोडी करत सनसनाटी आणि पक्षपाती बातम्या प्रसारित करण खेदजनक असून त्याबाबत माध्यमांनी काळजी घेण आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी म्हटलं आहे प्रसार माध्यमांच्या द्रुपयोगाबद्दल त्यांनी घिंता व्यक्त केली आहे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते खोट्या बातम्या या पेड न्यूजपेक्षाही घातक असतात असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी उपराष्ट्रपतीच्या हस्ते गौरवण्यात आलं राज्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकार दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे बस्क्रि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे

त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बर्क्क बोलावली होती राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही आज वरिष्ठ सभागृहामधल्या विविध पक्षांच्या नेत्यांची बरुक्क बोलावली आहे या अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिनं सहकार्य करण्याचं आवाहन करण्यासाठी केंद्र सरकारनंही सर्वपक्षीय बछ्क्रीचं आयोजन केलं आहे

या गुणवत्तेवर आधारित मानांकनं काल केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी जारी केलं यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मृंबई पहिल्या क्रमांकावर आहे तर देशाची राजधानी दिल्ली शेवटच्या स्थानावर आहे पिण्याचं पाणी आणि प्रदृषण हे सध्या देशासमोरचे मोठे प्रश्र असल्याचं पासवान यांनी याप्रसंगी नमूद केलं अंबानी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या अध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला त्यांच्याबरोबर कंपनीच्या चार संचालकांनीही राजीनामा दिला आहे

भारतातल्या एखाद्या कंपनीला झालेला हा दुसरा सर्वात मोठा तोटा आहे आर कॉमच्या तोट्याबाबतची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर काल अंबानी यांनी आपला राजीनामा सादर केला राफेल राफेल खरेदी करारप्रकरणी पुन्हा चौकशीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं असून या प्रकरणी अनेक आरोप करून काँप्रेसनं देशाच्या जनतेची दिशाभूल केली आहे त्याबद्दल काँप्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भाजपानं काल मुंबईत आंदोलन केलं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

यात महाराष्ट्रातल्या तीन चित्रकारांचाही समावेश आहे या चित्रकारांच्या कलाकृती आता राष्ट्रपती भवनात कायमस्वरूपी लावल्या जाणार आहेत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट राष्ट्रपती भवनातली बहुतांश चित्र ही परदेशी चित्रकारांची असल्याचं निदर्शनाला आल्यावर या भव्य वास्तूमध्ये देशातल्या नामवंत चित्रकारांच्या चित्रांचाही समावेश असावा या हेतूनं राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ उत्तम पाचारणे यांनी देशातल्या चित्रकारांच्या निवासी शिविराचं आयोजन केलं आहे

मुंबईचे नामवंत चित्रकार सुहास बहुलकर तुळजापूरचे सिद्धार्थ शिंगाडे आणि अहमदनगरच्या प्रणिता बोरा यांचाही यात समावेश आहे महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण महाराष्ट्राचं सौंदर्य अशा विविध विषयांवरची या तिघांची चित्र आता राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवणार आहेत

या रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजवावे अशी मागणी शेतकरी संघ समितीनं केली आहे दरम्यान महामार्ग प्राधिकरणानं रस्ता दुरुस्तीचं लेखी आश्वासन दिले आहे

बँक कार्यशाळा लातूरच्या महाराष्ट्र नागरी सहकारी बॅकेच्या वतीनं मराठवाड्यातील नागरी बॅकाच्या समस्या उपाय अडचणी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे कर्ज वाटप करताना कर्जाचा विनीयोग योग्य पध्दतीने होणार आहे किंवा नाही यासोबतच कर्ज वितरणासाठीची सुरक्षीतता नफा आणि परतावा या त्रीसुत्रीचा वापर केला तर बॅका बुडणार नसल्याच मत नागरी बॅक व्यवस्थापनाचे अभ्यासक महेश कवठेकर यांनी यावेळी व्यक्त केलं बाल हक्कसंरक्षण मोहीम महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्र राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी यांच्या वतीने बाल हक्क संरक्षणासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे राज्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ही मोहीम चालविली जात आहे या मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत दानवे घोषणा राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे प्राप्त होताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अधिकची मदत देण्यात येणार असल्याचं केंद्रीय अन्न नागरिक पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं

नगरसेवकपद रद्द कोल्हापूर महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँप्रिसच्या विद्यमान नगरसेविका शमा मुल्ला यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदीनुसार सलग सहा महिने महापालिकेच्या सभेला गष्क्जिर राहिल्यानं मुल्ला यांचं पद रद्द करण्यात आलं असल्याचं निवडणूक विभागानं काल स्पष्ट केलं

त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पुरस्कार स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या पुण्याच्या राधा दामोदर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा संतकवी दासगणू महाराज पुरस्कार यावर्षी पंढरपूरच्या पंढरी संदेश या साप्ताहिकाला जाहीर झाला आहे

पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीर घोषित करण्यात आलं

त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संप्टात आलं आहे

तापमानाचा पारा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेला दाट धुक्याची चादर निर्माण होत आहे